हे चक्रीवादळ आज रात्री आठ ते अकरा दरम्यान गुजरातच्या किनारपट्टीला धडकेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे

आतापर्यंतचा कुठल्याही चक्रीवादळात मुंबईत एवढ्या वेगाने वारे नोंदवण्यात आले नव्हते

तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबई तसंच सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांत काही प्रमाणात नुकसान होऊन निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी आज घेतला चक्रीवादळाचा प्रवास गुजरातकडे होत असला तरी कोकणातील मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे पाहता सावधगिरी बाळगण्याचा आणि मदत कार्य वेगानं करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत

किनाऱ्यावरील जिल्ह्यांमध्ये काही नुकसान आणि पडझड झाली असली तरी कोविड रुग्णालयांना वीज प्रवठा खंडित होऊ दिलेला नाही त्याचप्रमाणे प्रवठ्याची पर्यायी व्यवस्था सक्षमपणे सुरु आहे याविषयीही मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली रस्त्यावर पडलेली झाडे पडलेले विजेचे खांब तातडीनं काढून तसेच अगदी गावांपर्यंत जाणारे अंतर्गत रस्तेही मोकळे करून वाहतूक सुरु राहील याची काळजी घेण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या मच्छिमारांच्या काही बोटींचे नुकसान झाल्याबाबतही त्यांनी माहिती घेतली

मुख्यमंत्र्यांनी सबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांशी चर्चा करून त्यांनाही परिस्थितीवर लक्ष ठेवायला सांगितलं असून कोकण विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्कडून मुख्यमंत्री सातत्यानं माहिती घेत आहेत मुख्यमंत्र्यांनी हवामान विभागाचे ज्येष्ठ वक्तीनिक डॉ कृष्णानंद होसाळीकर यांच्याशीही चर्चा केली अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा मोठा प्रभाव मुंबई ठाणे पालघर नवी मुंबई क्षेत्रात दिसून येतोय मुंबई ठाणे आणि पालघर जिल्ह्याला हवामान विभागानं कालच एरेंज एलर्ट जारी केला होता चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुंबईत काल रात्रीपासूनच जोरदार वारे वाहू लागले होते आज सकाळपासून अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडतो आहे समुद्रात मोठ्या लाटा उसळत असून मुंबईतल्या चौपाट्यांवर फिरायला पोलिसांनी प्रतिबंध केला आहे

वादळी वाऱ्यांचा जोर वाढल्यानं वरळी सीलिंकची वाहतूक पूर्णपणे बंद आहेत तर काही ठिकाणी झाडं पडल्यानं रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत

किनाऱ्यालगत आणि सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना आवश्यकतेनुसार तात्पुरत्या निवासस्थानात हलवण्याचं नियोजनही केलं आहे

आता मंगळवार बुधवार आणि ग्रुवारी लसीकरण केंद्र स्रु होतील अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य प्रशासनानं दिली दरम्यान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी गेट वे ऑफ इंडिया इथं जाऊन तर आयुक्त इकबाल सिंह चहल यांनीही पालिका मुख्यालयातल्या आपत्ती नियंत्रण कक्षाला भेट देऊन परिस्थितीचा तसंच नियोजनाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला मुंबईत चक्रीवादळामुळे अतिवृष्टी होत असल्यानं सावधगिरी म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज रात्री आठ वाजेपर्यंत सर्व विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत

तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईत उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागानं मदत आणि बचावकार्याला सुरुवात केली आहे

चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ठाणे जिल्ह्यात आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे तसंच अनेक घरं आणि वाहनांचं नुकसान झाल्याचं वृत्त आहे चक्रीवादळाच्या पार्डभूमीवर ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातल्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट देऊन आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेतला उल्हासनगरमध्ये एका रिक्षावर झाड कोसळल्यानं दोन प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले त्यांना वेळेत चांगले उपचार मिळावेत याची खबरदारी घेण्याचे निर्देशही पालककंत्र्यांनी दिले आहेत मीरा भाईदर क्षेत्रातल्या उत्तनच्या समुद्र किनाऱ्यापासून दहा नॉटिकल मक्तीवर एक जहाज भरकटलं होतं या जहाजावर सहा खलाशी अडकले आहेत सध्या हे जहाज तटरक्षक दलाच्या संपर्कात असून वादळाचा जोर ओसरल्यावर ते उत्तनच्या किनाऱ्यावर आणण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली

पालघर जिल्ह्यातही अनेक ठिकाणी सकाळपासूनच जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस सूरू आहे पावसामुळे काल रात्रीपासून बऱ्याच ठिकाणचा वीज पुरवठा खंडित झाला आहे जिल्ह्यात काही ठिकाणी घरं आणि शाळांचे छत उडून गेलं तसंच झाडं आणि विजेचे खांब उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या

जोरदार वाऱ्यांमुळे वाशी इथल्या सिडको प्रदर्शनी केंद्रात उभालेल्या कोविड रूग्णालयाची काच पडून एक रूग्ण किरकोळ जखमी झाला असल्याचं नवी मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन विभागानं कळवलं आहे रायगड जिल्ह्यात समुद्र किनारी असलेल्या गावातल्या नागरिकांचं वादळामुळे मोठं नुकसान झालं आहे या चक्रीवादळात जिल्ह्यात तीन जणांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले अनेक झाडं उन्मळून पडली आहेत तर अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्यानं किनारपट्टी लगतच्या भागात बहुतेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे

रत्नागिरीतही तौके चक्रीवादळाचा प्रभाव दिसत असून गेले दोन दिवस पावसाचा जोर कायम आहे पावसामुळे जिल्हा रुग्णालयात पाणी तुंबल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं

सिंधूदुर्ग जिल्ह्यात तौक्ती वादळाचा जोर आज सकाळपासून कमी झाला असून पाऊस ही थांबला आहे या वादळामुळे जिल्ह्यात घरं गोठे झाडं यांची मोठया प्रमाणात पडझड झाली आहे नुकसानीचे पंचनामे करायचं काम सुरू आहे विद्यूत वाहिन्या तुटल्यामुळे निम्याहून अधिक जिल्हा अंधारात आहे वीज पुरवठा सुरळीत करायचं काम युद्ध पातळीवर सुरू असून महावितरणच्या मदतीसाठी मंडणगड आणि मुंबईतून उद्या दहा पथकं पाठवण्यात येणार आहेत

काँग्रेसचे सरचिटणीस आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या पार्थिवावर आज सकाळी साडेअकरा वाजता हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी इथं शासकीय इतमामात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले सातव यांच्या कुटुंबियांसह देशभरातल्या हजारो चाहत्यांनी अंत्यदर्शन धेऊन साश्रूनयनांनी त्यांना निरोप दिला राजीव सातव यांच्यावर पुण्यात जहांगीर हॅस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना काल त्यांनी अखेरचा श्वास घेतला

संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते औपचारिकरीत्या हा कार्यक्रम झाला संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने एका खाजगी कंपनीच्या सहाय्याने हे औषध विकसित केलं असून आणीबाणीच्या परिस्थितीत त्याचा वापर करायला भारतीय औषध महानियंत्रकांची मान्यता मिळाली आहे

रेड्डीज लॅब या कंपनीत टू डी ऑक्सी डी ग्लुकोज या औषधाचं उत्पादन सुरु होईल असं आकाशवाणी प्रतिनिधीनं कळवलं आहे

केंद्रीय रसायन आणि खत मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय की रेमडेसीवीरच्या उपलब्धतेवर सरकार लक्ष ठेवून आहे देशांतर्गत उत्पादन आणि आयात दोन्ही वाढवून औषधाची उपलब्धता वाढवली आहे निर्यातीवर बंदी घातली आहे

राज्यसरकारांनीही आपापल्या अखत्यारीत रेमडेसीवीरचं योग्य वाटप करण्यावर लक्ष द्यावं असं आवाहन केंद्रसरकारनं केलं आहे